त्यात काही राज्यांचे जीएसटी आयुक्त आणि केंद्र सरकारच्या अधिका यांचा समावेश आहे महसुलातली घट रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना तसंच कर संकलन वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील याबाबत सुचना करण्याचे निर्देश या समितीला दिले आहेत समितीच्या सदस्यांमधे महाराष्ट्राच्या वस्त आणि सेवा कर आयूकांचा समावेश आहे गेल्या महिन्यात जीएसटी संकलनात झालेली घट लक्षात घेऊन ही समिती नेमली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत सांताक्रज इथन प्रचाराला सुरुवात केली पावसामुळे होणारी बिकट परिस्थिती खड्डे बँक घोटाळे बेरोजगारी यासारख्या मुद्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली राज्याला प्रबळ विरोधी पक्षाची गरज असून मनसेकडे विरोधी पक्षाची जबाबदारी द्या असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं गोरेगाव इथंही काल त्यांची प्रचारसभा झाली भाजपा शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणुक लढवणारे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथले दिलीप देशमुख पिंपरी चिंचवडचे बाळासाहेब ओव्हाळ मीरा भाईदरच्या गीता जैन आणि तुमसरचे चरण वाघमारे या भाजपा कार्यकर्त्यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे काँप्रेसनही गोंदिया जिल्हा काँप्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे आणि भंडारा जिल्हा काँप्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांना पक्षातून काढून टाकलं आहे

ते काल अहमदनगर इथं वार्ताहजरांशी बोलत होते

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये अग्रीम देण्यात येणार आहे अग्रीमसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्यास सुरुवात केली असून ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप अर्ज केले नाही त्यांनी तातडीनं अर्ज करण्याचं आवाहन महामंडळानं जारी केलेल्या पत्रकात केलं आहे रशियात उलान उदे इथं सुरु असलेल्या जागतिक महिला मृष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात गृंतवणुकदारांमधे चांगलाच उत्साह दिसला